भाजपानं आठ जागा जिंकल्या आहेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह आपचे अनेक महत्त्वाचे नेते निवडणुकीत विजयी झाले आहेत

काँप्रेसला यावेळीही खातं उघडता आलं नाही काँग्रेसचे फक्त तीन उमेदवार वगळता विरांना अनामतही वाचवता आली नाही

त्यांच्या बहुतांश उमेदवारांना पाच टक्क्यापेक्षा कमी मत मिळाली

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावरच्या चर्येला उत्तर दिलं या सरकारच्या काळात वित्तीय शिस्त टिकवण्यात आली आणि महागाई आणि अन्न चलनफुगवट्याचा दर नियंत्रणात ठेवल्याची माहिती त्यांनी दिली

जीएसटी संकलनात सातत्यानं वाढ होत आहे आणि चालू आर्थिक वर्षात गेल्या सहा महिन्यात त्यानं एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे असं त्यांनी सांगितलं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक विब्धास निर्माण झाला आहे आणि सरकारनं अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत असं त्यांनी नमूद केलं जम्मू कश्मीरमधे नायब राज्यपाल गिरीषचंद्र मुर्मू यांनी वित्तीय समावेश संपर्क अभियान सुरू केलं आहे ज्या भागात बँका नाहीत अशा सर्व भागांमधे बँकींग सेवेचा विस्तार करण्यावर या मोहिमेत विशेष भर दिला आहे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सर्व प्रोढ व्यक्तींची बँक खाती उघडण रुपे कार्डचा प्रसार करणं प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना तसंच प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेअंतर्गत नोंदणी करण मुद्रा योजना गृहनिर्माण आणि श्वेर किरकोळ कर्ज ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था आणि श्वेर कौशल्य केंद्र सुरू करणं तसंच सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान पतपत्रं जारी करणं या कामांवरही या मोहिमेत भर दिला आहे

नेहरू युवा केंद्राचे संचालक एम एल नटराज या युवकांना एक भारत श्रेष्ठ भारतची शपथ देतील

जम्मू कश्मीरमधे किश्तवार जिल्ह्यात द्राबशाल्ला भागात आज एक कार दरीत कोसळून एकाच कुटुंबातल्या पाचजणांचा मृत्यू झाला हे सर्वजण एका बाळाच्या अंत्यसंस्कारासाठी निघाले असताना पानी नाल्याजवळ चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं ही कार दरीत कोसळली विविधतेत एकता ही भारताची जागतिक ओळख आहे ही ओळख दृढ करण्यासाठी एक भारत श्रेष्ठ भारत अभियान देशभर सुरू आहे राष्ट्रीय छात्र सेनेनं युवकांमधे शिस्त आणि देशभक्ती रुजवण्याचं काम नेहमीच सक्रीयपणे केलं आहे एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना तरुणांमधे वाढीला लावण्यासाठीही राष्ट्रीय छात्र सेना महत्त्वाची भूमिका बजावत आहे गुजरात राष्ट्रीय छात्र सेनेनं त्यादृष्टीनं अनेक उपक्रम हाती घेतले आहेत गुजरात विभागाचे संरक्षण जनसंपर्क अधिकारी पुनित चढ्ढा यांनी आकाशवाणीशी बोलताना ही माहिती दिली गुजरातमधे लोकरक्षक दलात महिलांच्या भर्तीत आरक्षणाबाबत दोन वर्षापूर्वी काढलेलं परिपत्रक दुरुस्त करायचा निर्णय राज्यसरकारनं घेतला आहे त्या परिपत्रकाविरुद्ध गेल्या दोन महिन्यापासून आरक्षित समूहातल्या महिला धरणं आंदोलन करत होत्या राज्य सरकार आणि अनुसूचित जाती जमाती तसंच त्रेर मागासवर्गियांच्या नेत्यांमधे झालेल्या बैठकीत हे परिपत्रक बदलण्याचा निर्णय झाल्याचं गुजरातचे कामगार आणि रोजगारमंत्री दिलीपसिंग ठाकूर यांनी काल रात्री गांधीनगर क्वं बातमीदारांना सांगितलं मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपमुख्यमत्री नितीन पटेल आणि गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजाही उपस्थित होते भाजपा नेते अल्पेश ठाकूर या बैठकीला उपस्थित होते त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून यामुद्दयावर निर्माण झालेले गैरसमज या निर्णयामुळे दूर होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तुरुंगातल्या कैद्यांना मतदानाचा अधिकार द्यावा अशी मागणी करणारी एक जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली एका कायद्याअंतर्गत दिलेली ही सुविधा दुस या कायद्यान्वये काढून घेता येणार नाही असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं मात्र मतदानाचा अधिकार हा मुलभूत अधिकार किंवा साधारण कायद्यानं दिलेला अधिकार नाही तो केवळ संसदेनं केलेल्या कायद्यान्वये दिलेला अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आधीच स्पष्ट केलं आहे असं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी एन पटेल आणि न्यायमूर्ती सी हरिशंकर यांच्या पीठानं सांगितलं

संघटनेचे प्रमुख टेड्रोस अज्ञनोम घेद्रेयेसुस यांनी काल जिनिव्हा िं ही घोषणा केली या शब्दाचा संदर्भ फक्त या विषाणूच्या गटाशी आहे कोरोना वायरस आणि डिसीज या तिन्ही शब्दांची आद्याक्षरं मिळून हे नाव तयार केलं आहे

संभ्रम टाळण्यासाठी या आजाराला अधिकृत नाव देण्याची मागणी संशोधकांनी केली होती केरळमधली संशयित करोनारुग्ण महिला विषाणूबाधित नसल्याचं राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेच्या अलापुझा इथल्या केंद्राला ताज्या चाचणीत आढळलं आहे अलापुझा इथं उपचार घेत असलेल्या या महिलेची प्रकृती स्थिर आहे मात्र पुण्याच्या विषाणू विज्ञान संस्थेकडून याची पुष्टी झाल्यानंतरच ती बरी झाली असल्याचं जाहीर करता येईल असं अलापुझा केंद्रातल्या डॉक्टरांनी सांगितलं या महिनाअखेरिला नियोजित भारत दौ याबद्दल आपल्याला उत्सुकता असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सद्गगृहस्थ असून आपले मित्र आहेत असं ट्रम्प यांनी बातमीदारांना बोलताना सांगितलं काही दिवसांपूर्वीच त्यांच्याशी आपलं बोलणं झालं असून त्यावेळीच भारतात लाखो लोक आपल्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचं मोदी यांनी आपल्याला सांगितलं अशी माहिती ट्रम्प यांनी दिली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्या आगामी भारत दौ याबद्दल आपण खुष असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

गुजरातमधे सीमावर्ती कच्छ जिल्ह्यातल्या घुसखोरी केलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाला सीमा सुरक्षा दलानं अटक केली आहे

भारताच्या भेटीवर आलेल्या व्हिएतनामच्या उपराष्ट्रपती डँग थाई नगोक यांच्यासोबत उपराष्ट्रपती एम वंकैय्या नायडू नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा करत आहेत नगोक यांचं काल भारतात आगमन झालं नगोक यांच्या भारतभेटीचं औचित्य साधून आज संध्याकाळी भारत आणि व्हिएतनामधल्या थेट विमान फेरीचीघोषणाही केली जाणार आहे

परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांचं हे दुसरं शिष्टमंडळ आहे लिबियातल्या युद्धबंदीला पाठिंबा दर्शवणा या ठरावावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत आज मतदान होणार आहे याविषयावर मतदान घेण्याची सूचना ब्रिटननं केली होती नेदरलंडमध्ये सुरू असलेल्या रॉटरड्या खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा क्ट्रिडाचा साथीदार डेनिस शापोव्हालोव्ह या जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या टी ट्वेंटी तिरंगी क्रिकेट मालिकेचं विजेतेपद ऑस्ट्रलियानं पटकावलं आहे